ते आज सातारा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

गलवान खोऱ्यात चीननं भारताची कुरापत काढली आहे संपर्काच्या दृष्टीनं आपण तिथं आपल्या हद्दीतल्या परिसरात रस्ता बांधत असताना चीनी सैन्यांनी भारतीय सैनिकांची कुरापत काढली आणि झटापट झाली

आपण गस्त घालत होतो आणि सतर्क होतो म्हणूनच झटापट झाली असं नसतं तर आपल्याला चीनचे सैनिक येऊन गेल्याचं कळलंच नसतं त्यामुळे हे संरक्षण मंत्रालयाचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे सध्या रोजच पेट्रोलचे दर वाढत चालले असून आजवरच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं मात्र लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याविषयीच्या प्रशावर उत्तर देताना पवार म्हणाले की या आधीच्या अनेक निवडणुकांमधे मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे अशा व्यक्तींची दखल घेणं गरजेचं वाटत नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केलेला दाव्याबाबत उत्तर देताना ते म्हणाले की फडनवीस यांच्याकडे सध्या पुष्कळ वेळ आहे त्यामुळे केवळ ते प्रसिद्धीसाठी ते अशा अनेक गोष्टी करत आहेत चीननं भारताच्या हद्दीत घूसखोरी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून भारत चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला वाद निकाली काढावा अशी मागणी काँप्रेसनं केली आहे यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करावं आणि भारताचा भूभाग बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मागे सारलं जाईल याबाबत आश्वस्त करावं यासाठी संपूर्ण देशासोबतच सगळे विरोधी पक्षही सरकारच्या बाजूनंच आहेत असं काँप्रेसचे जेष्ठ नेते कबील सिब्बल यांनी म्हटलं आहे

गलवान खोऱ्यात नेमकी परिस्थिती काय आहे याविषयीची वस्तुस्थिती प्रधानमंत्र्यांनी देशासमोर मांडायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी कामगारांना प्रवेश देण्याबाबत राज्य सरकारच्या नियमांचं पालन करावं इतर नियम तयार करु नयेत असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केलं आहे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार वाहन चालक यांना प्रतिबंध केलेला नाही त्यामुळे अशा संस्थांनी कामगारांना प्रवेश नाकारु नयेअसं पाटील यांनी सांगितलं आहे राज्य सरकारच्या सूचनांच्या विरुद्ध नियम तयार करुन गृहनिर्माण संस्था कामगारांना प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारीवरुन पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे कोरोना रुग्णांचा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविड चाचणी केंद्र सुरु करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे ते आज सातारा इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी ऑक्सिजन व्हेंटीलेटरच्या सुविधांचे नियोजन केल्याचं ते म्हणाले

सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश जलसंपदा कामगार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत ते आज अमरावतीत चांदुर बाजार इथं कृषी अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होते सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यावर संबंधित कंपनीनं शेतक यांना नुकसानभरपाई दिली नाही तर कृषी विभागाने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे निर्देश कडू यांनी दिले पूलवामा इथं दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले सुनील काळे यांच्या एका वारसाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते बार्शी तालुक्यातल्या पानगाव इथं शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन देशमुख टोपे आणि भरणे यांनी सांत्वन केलं यावेळी काळे यांच्या भाची वर्षा काळे यांनी काळे कुटुंब जिरायती शेतीवर अवलंबून असल्यानं एका वारसाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी केली होती त्यावर मंत्र्यांनी ग्वाही दिली धूळे जिल्ह्यातल्या दोंडाइचा शहरात चिनी उत्पादनाची विक्री करायला बंदी करणारा ऐतिहासिक ठराव नगरपालिकेनं एकमतानं मंजूर केला आहे अधिकृत ठराव करुन चिनी उत्पादनांवर बंदी घालणारी दोंडाइचा नगरपालिका देशात पहिली ठरली आहे

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन देशभर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आमच्या एआयआर न्यूज या संकेस्थळावरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल प्रधानमंत्र्याच हे भाषण संपल्यानंतर लगेच त्याचा मराठी अनुवाद राज्यातल्या सर्व केंद्रावरुन प्रसारित होईल

केंद्र सरकार राज्य सरकारं तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्न आणि प्रभावी उपाययोजनांमुळे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्लाझ्मा थेरपी युनिटसाठी मान्यता मिळाली आहे

जिल्ह्यातल्या अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार आहे

जिल्ह्यात आज एका नव्या कोरोनाबाधित रुग्णाचीही नोंद झाली

मुंबई महानगर पालिकेच्या एम पश्चिम एफ उत्तर आणि आर उत्तर या विभागांमधे लवकरच सिरो सर्वेक्षण केलं जाणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदनं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे सर्वेक्षण केलं जाईल

यावरून मुंबईत कोरोनाच्या संसर्गाचा वेग आणि प्रमाण याविषयीचा अंदाज काढता येऊ शकेल तसंच सार्वजनिक आरोग्यविषयक धोरण ठरवताना निर्णय घेण्यातही मदत होऊ शकणार आहे निती आयोग टाटा मलभूत संशोधन संस्था आणि इतर काही संस्थांच्या संयुक्त विद्यामाने हे सर्वेक्षण केलं जाईल

गलवान इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले नाशिक जिल्ह्यातल्या साकुरी इथले सैनिक सचिन मोरे यांच्या पार्थिवावर साकुरी इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी या शहीद जवानाला सैन्यदलानं मानवंदना दिली गलवान इथं नदीमध्ये ब्रुडणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवतांना मोरे यांना वीरमरण आलं होतं

त्यानुसार ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या कोविड रुग्णांना पर्यायी स्वरूपात ग्लूकोकार्टिको स्टेरॉइड डेक्सा मेथासोन देता येऊ शकेल

मात्र गरोदर महिलांनी यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं वैद्यकीय पदव्युत्तर जागा तसंच त्याच्या ऑनलाईन समूपदेशनासाठी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे अशा प्रकारचं पत्र पाठवलं गेल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे ध्रळे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात दडी मारलेल्या पावसानं काल रात्री जोरदार हजेरी लावली

या पावसाचा खरीप पेरण्यांना मोठा लाभ होणार आहे सुरुवातीला पेरण्यांना वेग आला मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले होते आता कालच्या पावसानं शेतकरी सुखावले आहेत